उत्तरप्रदेश सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत

त्यांनी सपा बसपा राष्ट्रीय लोकशाही दल आघाडीच्या उमेदवार शालिनी यादव यांचा पराभव केला

केंद्रीय मंत्र्यांपैकी मनेका गांधी सुलतानपूरमधून व्ही के सिंग गाझियाबादमधून महेश शर्मा गौतम बुध्द नगरहून तर संतोषकुमार गंगवार बरेलीहून मिर्झापूरमधून अपना दलच्या अनुप्रिया पटेल सत्यपाल सिंग बागपतह्न तर निंरजन ज्योती हे फतेहप्रमधून विजयी झाले आहेत

गोव्यात उत्तर गोवा जागेवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून काँप्रेसचे फ्रान्सिसको सार्दिना निवडून आले आहेत

चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी ऑल डिया मजलिसे राजाज जिहादुल मुस्लिमीनचे उमेदवार आमदार शिंतयाज जलील तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा विजयी झाल्या आहेत सोळावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यासाठी केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे

या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री तसंच राज्यमंत्री यांची प्रधानमंत्री कार्यालयात बैठक होईल असं अधिकृत सूत्रांकडून समजतं लोकसभा निवडणुकीत भाजपानं उल्लेखनीय कामगिरी केल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नवी दिल्ली क्रि त्यांच्या निवासस्थानी भेक्षेतली भाजपाचं आजचं यश हे आडवाणी यांच्यासारख्या पक्षाच्या महान नेत्यांनी पक्षबांधणीसाठी अनेक दशकं केलेल्या कष्टांमुळे आणि जनतेला दिलेल्या नव्या विचारसरणीमुळे शक्य झालं आहे असं बी मोदी यांनी केलं सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या चार नव्या न्यायाधीशांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज पदाची शपथ दिली न्यायमूर्ती बी आर गवई सूर्यकांत अनिरुद्ध बोस आणि ए एस बोपण्णा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या तिर न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली

लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणित रालोआला स्पष्ट बहमत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्दशाकांत आज तेजीचं वातावरण आहे

बँकींग क्षेत्रातल्या समभागांमधे विशेष वाढ दिसून आली आंतरराष्ट्रीय चलन बाजारातही उत्साहाचं वातावरण आहे